राज्याचं उत्पन्न गेल्या चार वर्षांत वाढल्यामुळे ऋण भार कमी झाला आहे अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीबार यांनी पुरबणी मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात दिली नाणार प्रकल्प राज्यातला पाऊस तुरीचे चुकारे आणि पुण्यातील प्रदूषण हे मुद्दे काल विधिमंडळात चांगलेच गाजले विधानपरिषदेत गदारोळही होताच सविस्तर वृतांत आमच्या प्रतिनिधीकडून कोकणातल्या राजापूर तालुक्यातल्या नाणार शुद्धीकरण प्रकल्प लादणार नाही याबाबत चर्चेतून तोडगा काढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत दिली काँग्रेसचे संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता बीटकॉइन या याभासी चलनाच्या माध्यमातून मोठा लाभांश देण्याचं अमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या सर्व गुन्ह्यांच्या तपास करण्यासाठी वार्थिक गुन्हे विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात येईल अशी माहिती अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानपरिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती नुकसानग्रस्त धान आणि कापूस उत्पादक शेतकर्यांना थद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही मात्र सरकार खोटी जाहिरातबाजी करत आहे असा आरोप करत विघानपरिषदेत कालही विरोधक आक्रमक झाले यामुळे झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं पृण्यात वाढत्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारांचं प्रमाण वाढत असल्याचा मुद्दा कौंग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी काल लक्षवेधी सुचनेच्याद्वारे विधानपरिषदेत उपस्थित केला यावर मुंबईत लवकरच संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं पुण्यातला कर्वे रस्ता हा सर्वात प्रदूषित असल्याची माहितीही पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दिली मुंबई आणि कोकण भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सजग आहे आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत अकरावी आणि बारावीच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला देखील गरज पडल्यास मुदतवाढ देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सदस्य वजित पवार व्याशिष शेलार यांनी मुद्दा उपस्थित केला होता

किसन कथोरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता

रणजीत पाटील यांनी काल विघानसभेत सांगितलं सदस्य सुनील प्रभू यांनी या संदर्भात लक्षबेधी सूचना मांडली होती संसद अधिवेशन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सर्व खासदारांनी योग्यरित्या चालू द्यावं असं आवाहन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी केलं आहे पुढल्या आठवड्यात सुरु होणाऱ्या या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांना लिहलेल्या पत्रात सुमित्रा महाजन यांनी संसदेची प्रतिष्ठा आणि मान राखणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं म्हंटल आहे

या अभियानाची ही कोल्हापुरातली यशकथा

एम सी पाणीसाठा निर्माण झाला

पावसाचं पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतीसाठी संरक्षित पाणी आणि पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेतील वाढीमुळे शाश्वत शेतीचा मार्ग सुकर झाला आहे

विद्यासागर राव यांनी काल नागपूर इथं राजभवनातील परिसरात पिंपळ वृक्ष लागवड करुन दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला मधमाशांना आकर्षित करणं आणि पक्षांचा अधिवास वाढावा यासाठी ही झाडं लावण्यात येत आहेत

निवडणूक रव्रागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी स्वरूपा साळवी यांची काल बिनविरोध निवड झाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्रेहा सावंत यांनी राजीनामा दिल्यानं अध्यक्षपद रिक्त झालं होतं

नायपंयी नाथपंथी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी नाथपंती डवरी गोसावी भटक्या समाज संघटनेच्या वतीने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात याला घुळे जिल्ह्यातील राईनपाडा इथं पाच निरपराध भिक्षुकांना ठार मारणाऱ्यांवरील खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी त्यांची मागणी होती

टी

या अपघातात चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना पेण इथल्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

या खेळाडूंच्या सुटकेसाठी भारतासह वनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला होता या बचाव मोहिमेत गुहेतील पाणी बाहेर काढण्यासाठी पुण्यातील काही अभियंत्यांनी मोलाची कामगिरी बजावली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोर यांनी सुटका झालेल्या सर्व खेळाडूंचं आणि बचाव पथकाचं अभिनंदन केलं आहे

पाऊस पूर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात पुरामुळं चार जण वाहून गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी आलं आहे रिसोड तालुक्यात एक महिला शेतातून घरी येतांना पेनगंगा नदीत वाहून गेली राज्यातील पावसाचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून जून महिन्यात वाट पाहायला लावलेल्या मोसमी पावसानं जुलै महिन्यात पहिल्याच आठवड्यात सरासरी गाठली आहे गेले काही दिवस मराठवाडा वगळता राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत आहे मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये अतीवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे वसई नालासोपारा भागातील रेल्वे रुळांवर पाणी साठल्यामुळं लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्या लागल्या त्यातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करावं लागलं ध्वळे जिल्ह्यात पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना काल दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं दिलासा दिला आहे

तसंच वीजपुरवठाही खंडित झाला आहे पुरामुळं कोळसा खाणीतील कोळसा उत्पादन ठप्प झालं आहे सिंघुदुर्ग जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत रवागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचं सत्र सुरूच आहे समुद्रकिनाऱ्यावरच्या गावांमध्ये सोसाव्याच्या वाऱ्यांचा जोर आहे रायगड जिल्हयात आज सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील महत्वाची धरणं भरून वाहू लागली आहेत सातारा जिल्ह्यातही कोयना धरण परिसरात चांगला पाऊस होत आहे